यामध्ये सर्व प्रकारचे ऑनलाईन चित्रपट दुक श्राव्य कार्यक्रम बातम्या आणि चालू घडामोडींवर आधारीत कार्यक्रमांचा समावेश आहे सध्या नेटफ्लिक्स हॉटस्टार प्राईम व्हिडिओ यासारख्या वाहिन्या आणि विविध प्रकारचे ऑनलाईन वृत्त देणारी पोर्टल्स कार्यरत आहेत या सर्व वाहिन्या यापूर्वी कोणत्याही कायदा किंवा स्वायत्त संस्थेअंतर्गत येत नव्हत्या

आपण स्वत देखील केवळ सोशल मिडीया ईमेलद्वारे श्भेच्छा स्वीकारणार असून भेटीगाठी न करता अतिशय सुरक्षितपणे घरच्याघरी हा सण साजरा करणार आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलं गेल्या सात आठ महिन्यात आपण सर्व धर्मियांचे सण उत्सव अतिशय सावधपणे आणि नियमांचे पालन करून साजरे केले आहेत आपण जो संयम पाळला आहे त्याचाच परिणाम म्हणून आपण या महामारीला इतक्या महिन्यानंतरही रोखून धरण्यात यशस्वी झालो असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं

त्याचबरोबर आमदार विधान परिषद सदस्य आणि जिल्हा वार्षिक योजनेच्या स्थानिक विकास निधीसाठीही शंभर टक्के निधी मंजूर करण्यात आल्याचं याबाबत जारी प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आलं आहे

अनेक देशांमध्ये रुग्णसंख्या वाढत असताना भारतात मात्र उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होत असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी केंद्र सरकारची योग्य रणनिती आणि राज्यांनी त्याचं योग्यरित्या पालन केल्यामुळे हे यश प्राप्त होत असल्याचं मंत्रालयानं नमूद केलं आहे त्यासोबतच डॉक्टर आणि इतर कोरोना योद्ध्यांच्या अविरत मेहनतीमुळे देश इतक्या लवकर या विषाणूला मर्यादित ठेऊ शकला असंही मंत्रालयानं म्हटलं आहे

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून नागोराव पांचाळ यांना उमेदवारी देण्यात आली असल्याचं आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज औरंगाबाद इथं जाहीर केलं

सहा नोव्हेंबर रोजी अर्णब गोस्वामी यांना रंगेहाथ पकडण्यात आलं होतं